करण्यास अजून वेग आलेला नाही

तर्जनीला शाई लावण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आय्क्तांनी दिली संपूर्ण देशभरात धुलिवंदन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरं करण्यात येत आहे

आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह वादळी पावसाची हजेरी

अनेक मतदार संघात आतापर्यंत एकही उमेदवारी दाखल झालेली नाही

तर वर्धा अकोला आणि चंद्रप्र या मतदार संघात केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे तसंच यवतमाळ वाशिम मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत भंडारा गोंदिया या लोकसभा मतदार संघात आता पर्यंत दोन अर्ज दाखल करण्यात आले तर रामटेक आणि गडचिरोली चिमूर या दोन मतदार संघातून आतापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही

तर अकोला मधून एका उमेदवारांने अर्ज दाखल केला आहे ब्लढाणा लोकसभा मतदार संघातून एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेलेला नाही आज शासकिय सुटी असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल केल्या गेले नाही

या हेल्पलाइनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे

यापैकी स्वाभिमानी पक्षाला क्रिकेट बॅट राष्ट्रवादी जनता पार्टीला काठी डॉ भीमराव आंबेडकर दलाला हातगाडी हम भारतीय पार्टीला ऊस उत्पादक शेतकरी संयूक्त विकास पार्टीला गिफ्टबॉक्स भारतीय प्रजाकल्याण पक्षाला फळांची द्रडी भारतीय महिला पार्टीला जहाज सर्वोदय भारत पार्टीला कॅमेरा बहजन रिपब्लीक सोशॅलिस्ट पार्टीला ए सी आदी चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे निवडणूक काळात समाजमाध्यमांच्या संकेतांचं उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध तातडीनं कारवाई करण्यासाठी फेसब्क व्हाट्सअॅप ट्विटर ग्गल शेअरचॅटसह सर्व समाजमाध्यम अशा प्रकारांची दखल घेण्याकरता पूर्णवेळ काम करणाऱ्यांची पथकं नेमणार आहेत निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेनंतर या माध्यमांनी स्वतःहन काही संकेत निश्चित केले असून त्याची नीती संहिताचं त्यांनी सादर केली माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीकडून प्रमाणित जाहिरातीचं राजकीय पक्षांकडून याव्यात यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची तयारीही माध्यमांनी दाखवली आहे मुख्य निवडणूक आय्क्त स्नील अरोरा यांनी याबाबत या माध्यमांची प्रशंसा केली आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्र यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री असलेले कलराज मिश्र सध्या उत्तरप्रदेशातल्या देवरिया मतदार संघाचे खासदार आहेत दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे पक्षाच्या निवडणूक समितीनं बैठक घेऊन उमेदवार निश्चितीबाबत चर्चा केली भाजपचे बहतांश जागांवरचे उमेदवार निश्चित असल्याचं बोललं जात आहे

सहारिया यांनी मुंबई इथं दिली सहारिया यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या शाईनं निशाणी केली जाते तसंच प्नर्मतदानाच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी सूचना आहेत

लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साधारणत एकाच वेळी मतदान होत असल्यानं शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण्कांच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई न लावता इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी असे निर्देश देण्याची विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती जम्मू कश्मीर मध्ये राजौरी इथं नियंत्रण रेषेपलिकडून पाकीस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय सैनिक शहीद झाला आज सकाळपासून पाकिस्तानी सैन्यानं मोठ्या प्रमाणावर गोळीबार स्रू केला जानेवारी महिन्यापासून पाकिस्ताननं युद्धविराम करार उल्लंघन करण्याची ही एकशे दहावी वेळ असल्याचं पी टी आय च्या बातमीत म्हटलं आहे संपूर्ण देशभरात आज ध्लिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे काल सायंकाळच्या होलिका दहनानंतर आज रंगोत्सव साजरा केला जातो एकमेकांना रंग तसंच ग्लाल लावून रंग खेळला जातो काही पर्यावरणवादी संघटनांकडून पाण्याचा अपव्यय टाळावा तसंच रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंग वापरावे असं आवाहनही या निमित्तानं करण्यात आलं नागप्रातही ध्लिवंदन ठिकठिकाणी आनंदात साजरं करण्यात आलं कोणतिही अप्रिय घटना होऊ नये यासाठी चौकाचौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसंच ध्ळवडीचा कार्यक्रम लोकांनी शांततेत आणि आनंदात साजरा केला वाशिम जिल्ह्यात बंजारा समाज आणि राजस्थानी मारवाडी समाजाच्या वतीनं हा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे बंजारा महिला बंजारी बोली भाषेतली गाणी गात फगवा मागून ध्ळवड साजरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नंदुरबार जिल्ह्यातही आदिवासी बांधवांच्या प्रसिद्ध रजवाडी काठी होळी उत्सवालाही मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ब्लडाणा जिल्हयातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा या गावामध्ये राज्यस्तरीय बंजारा समाजाचा होलीकोत्ससवाला स्रुवात झाली आहे याला फगवा ऊत्सव असेही म्हणतात मुळात बंजारा समाज महिनाभर होळी साजरी करतो होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते बंजारा समाजाचा होळी उत्सव जवळपास गुडीपाडव्यापर्यंत चालतो याकाळातील बंजारा लोकगीतं त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

याला फगवा उत्सव असेही म्हणतात

होळी हा म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच फ़क़त मौखिक असणाऱ्या या गितांमध्ये सर्वच विषयांवरची म्हटली जातात मग ती बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी असो की व्यसनमुक्ती असो एखाद्यावर वात्रट टीका करणारी

या समाजातील लहान मोठ्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीने म्हणा की त्यांच्या पेक्षाही जास्त उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असतात तर नोकरी निमित्तानं बाहेर गेलेला चाकरमानीही या होळीनिमित्तानं आवर्जून गावात आलेला असतोय आकाशवाणी बातम्यासाठी मी सचिन ठाकरे ब्लढाणा नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगानं उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल मोबाइल एप प्रभावी ठरले आहे

एपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली

विदर्भातील अनेक भागांमध्ये काल गारपिटीसह वादळी पावसानं अचानक हजेरी लावल्यानं एकच तारांबळ उडाली नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला या गारपिटीम्ळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात न्कसान झाल्याचं वृत्त आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर रामटेक काटोल मौदा आणि भिवापूर या तालुक्यातील बहतांश गावांना दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला यात गह चणा संत्रा आणि भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं तर यवतमाळ जिल्ह्यातही अनेक भागात काल गारपिटीसह वादळी पाऊस झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तसंच गोंदिया जिल्ह्यातही या वादळी पावसानं रब्बी पिकांना फटका बसल्याचं वृत्त आहे

संयुक्त अरब अमिरातीमध्ये अब्धाबी इथं स्रू असलेल्या विशेष ऑलिपिंक स्पर्धेचा आज संध्याकाळी समारोप होत आहे

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा हा नवा विक्रम आहे दुबईत भारतीय द्तावासात काल या पदकप्राप्त खेळाड्ंचा गौरव करण्यात आला